सर्व स्थलांतरीत कामगारांना प्रुढचे दोन महिने प्रत्येकी पाच किलो गह् तांदूळ तसंच एक किलो दाळ मोफत वाटप केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं स्थलांतरित आणि शहरी भागातल्या गरीबांसाठी तसंच स्वयंसहायता गटांसाठी टाळेबंदीच्या गेल्या दोन महिन्याच्या काळात पुरवण्यात आलेल्या सुविधांबाबत अर्थमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली

जे शेतकरी मुदतीच्या आधी कर्जाची परतफेड करतील त्यांना प्रोत्साहनपर निधी देण्यात येणार आहे

सर्व कामगारांना किमान वेतनाचा लाभ देण्याचा तसंच आरोग्य आणि भविष्य निर्वाह निधी योजना सामाजिक सुरक्षा योजना तसंच कौशल्य विकास आदी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सीतारामन म्हणाल्या स्थलांतरित कामगारांना तसंच शहरी भागातल्या गरीबांना परवडणारी भाड्याची घरं उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून राज्य सरकार तसंच उद्योजकांच्या सहकार्यानं ही घरं उभारली जातील

यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या सातशे एकोणपन्नास झाली आहे काल सापडलेल्या रुग्णांमध्ये जालना जिल्ह्यातल्या भोकरदन इथल्या एकाचा समावेश आहे

कानन येळीकर यांनी सांगितलं

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर आणि महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी काल हे आदेश जारी केले शासकीय अधिकारी कर्मचारी वगळता इतर सर्व पासेस रद्द करण्यात आल्याचं पांडेय यांनी सांगितलं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या संचारबंदीची कडक अंमलबजावबणी करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत नांदेड शहरात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधीत रूग्ण आढळून आले हे तीन्ही रूग्ण यात्री निवास कोविड केयर सेंटर मध्ये विलगीकरणात होते अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर यांनी दिली

यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन रुग्ण फरार आहेत

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मधुकर राठोड यांनी ही माहिती दिली

राज्य राखीव दलाच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे सलग दोन कोरोना विषाणू चाचणी अहवाल नकारात्मक आल्यामुळे त्यांना काल रुग्णालयातून सुटी देण्यात आली

जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी ही माहिती दिली यामुळे आता जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या चार झाली आहे

नागरिकांनी शांतता राखत नियमांचं पालन करावं असं ते म्हणाले

मात्र त्यानंतर या मुलीसह संपूर्ण कुटुंब प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता मलकापूर पांग्रा इथं परतलं या कुटंबाचा शोध घेऊन प्रशासनानं त्यांचं विलीगीकरण केलं आहे

दोन मे पासून त्यांच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते

त्यांनी काल सामाजिक माध्यमांवर कोरोना नंतरचे भारतीय उद्योजक क्षेत्र या विषयावर व्याख्यान दिलं त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे होणारं परीवर्तन भविष्यात उद्योजकांसाठी अनेक संधी निर्माण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले अनेक वस्तू या नव्याने लोकांना लागणारे त्या वस्तू त्या लोकांपर्यंत उत्पादन करून पोहोचवण्याच्या संधी आपल्याला निर्माण होणार आहेत आणि आत्मनिर्भर म्हणजे इतरांचे संबंध तोडून टाका असं नाही पण आपल्या इथे निर्माण झालेली गोष्ट वापरा त्या गोष्टी आपल्या देशात निर्माण झाल्यात आपल्या देशातली संसाधनं वापरून निर्माण झालेल्या अशा गोष्टी वापरण्याची सवय नव्याने जर आपण आपल्याला लावून घेतली तरी त्या सगळ्या उद्योगांना ज्या गोष्टी लागणार आहेत त्या देण्याकरता देखील एक फार मोठा व्यवसाय संधी निर्माण होतील

उत्तरपत्रिका तपासून झाल्या की ताबडतोब मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल असं ते म्हणाले

रेल्वे विभागाने तीस जूनपर्यंतची आरक्षित तिकीटं रद्द करून प्रवाशांना पूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे

दरम्यान बारा मे पासून सुरू केलेल्या विशेष रेल्वे सेवेची पुढच्या सात दिवसांसाठी दोन लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी तिकिटं आरक्षित केली आहेत

त्यांच्यासह नऊ उमेदवारांची राज्य विधानपरीषदेवर बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगानं काल केली

लातूर इथून दोन आणि रेणापूर इथून पाच अशा सात बसद्वारे ही व्यवस्था करण्यात आली लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं

आग्रासाठी विशेष श्रमिक रेल्वे रात्री आठ वाजता रवाना झाली

नांदेड जिल्ह्यात टाळेबंदीच्या कालावधीत लग्न समारंभाच्या परवानगीबाबत प्रमाणित कार्यप्रणाली जिल्हाधिकारी डॉ विपीन ईटनकर यांनी जाहीर केली आहे

लग्नाची तारीख स्थळ वेळ इत्यादी बाबत संबंधितांनी लगतच्या पोलीस स्टेशन स्थानिक स्वराज्य संस्था यांना पूर्वकल्पना देणं आवश्यक करण्यात आलं आहे उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हा उपनिबंधक देशमुख यांच्याकडे शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी काल एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला

यापैकी एकाचे लाळेचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केलं

पहिल्या टाळेबंदीच्या कालावधीपासून लातूर महानगरपालिकेनं विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातल्या पन्नास विद्यार्थ्यांना काल एक खाजगी बसद्वारे त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं

राज्यपाल नियुक्त सदस्य विजय सुबूगडे यांनी या विद्यार्थ्यांना गावी पाठवण्यासाठी प्रयत्न केली याबाबत माहिती देताना ते म्हणाले

गेल्या काही काळापासून ते कर्करोगानं आजारी होते शुद्धलेखन ठेवा खिशात या आपल्या खिसापुस्तिकेत फडके यांनी मराठी शुद्धलेखनाचे नियम सोप्या भाषेत समजावून दिले आहेत तीन वर्षांपूर्वी त्यांनी शुद्धलेखन ठेवा खिशात याच नावाने मोबाइल अॅपही उपलब्ध करून दिल आहे

काल पहाटे ही घटना घडली होती बाबू पवार प्रकाश बाबू पवार आणि संजय बाबू पवार अशी मृत व्यक्तींची नावं आहेत आरोपी आणि हत्या झालेल्या कुटुंबियांमध्ये काही वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू होते याबाबत न्यायालयात सुनावणीही सुरू होती मात्र आरोपींनी धारदार शस्त्रांसह मयत कुटुंबावर हल्ला करून घरात जाळपोळ केली औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या शिवणीतपूर इथं काल छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आलं कोरोना विषाणू संसर्गामुळे टाळेबंदीत रक्त कमी पडू नये यासाठी गावातल्या सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी रक्तदान केल्याचं आयोजकांनी कळवलं आहे

सेलू तालुक्यात चिकलठाणा सोनपेठ तालुक्यात शेळगांव पालम तालुक्यात बनवस परभणी तालुक्यात आर्वी गंगाखेड तालुक्यात मरडसगांव आणि पूर्णा तालुक्यात एरंडेश्वर इथं हे आरोग्य केंद्र सुरु झाले

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल या कम्युनिटी किचनला भेट दिली

या कारवाईमुळे वाहतूक काही प्रमाणात सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे

नांदेड जिल्ह्यातून जात असलेला अर्धापूर तामसा हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावं अशी सूचना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे काल त्यांनी या रस्त्याची पाहणी केली

नांदेड जिल्ह्यात काल अंगावर वीज पडल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला

अर्धापूर तालुक्यातही काल द्पारी तासभर पाऊस झाला या पावसामुळे टरबूज खरबूज उन्हाळी ज्वारी भाजीपाला या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं

चापानेर खुलताबाद दौलताबाद सिल्लोड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात वाघी धानोरा इथं काल दुपारी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला यात श्याम रावसाहेब खंदारे यांच्या शेतात वीज पडून दोन बैल दगावले ऐन मशागतीच्या दिवसात बैल दगावल्यानं शेतकऱ्याचं मोठं न्कसान झालं उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर परिसरातही वादळी पाऊस झाला या पावसामुळे फळ बागायतदारांचं मोठं नुकसान झालं अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक भागात काल मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली यामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे